न्यायालयात जाण्याची सूचना मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत आज भारताच्या किदंबी श्रीकांतची लढत चीनच्या लाँगशी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीच्या अर्जांची छाननी आज होणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली सोमवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील

गुजरात गोवा केरळ दादरा आणि नगरहवेली दमन आणि दीवमधल्या लोकसभेच्या सर्व जागांसाठी या टप्प्यात मतदान होईल

विरोधी पक्षांवर त्यांनी जोरदार टीकास्र सोडलं दहशतवाद्याच्या मुद्यावर काँप्रेस समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीची भूमिका मवाळ असल्याचा आरोप त्यांनी केला आपल्या सरकारच्या पाच वर्षात देशाला कधीही खाली बघावं लागलं नाही आणि संपूर्ण जग भारताची प्रशंसा करत आहे आपण थोडं जरी दुस्साहस केलं तरं त्याचे परिणाम भोगावे लागतील हे दहशतवादी संघटनांनाही कळलं आहे असं ते म्हणाले

आज पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की नोटबंदीमुळे अनेकांच्या नोक या गेल्या

येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्क्षभूमीवर आखिल भारतीय युवा काँप्रेस आणि युवा स्वराज फांऊडेशनच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला होता

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता

आसाममधे काँप्रेसचे प्रदेश प्रमुख रिपून बोरा यांनी काल पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला काँप्रेस सत्तेवर आल्यास आसामला विशेष दर्जा निर्दोष राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका नागरिकत्व सुधारणा विधेयक रद्द सहा जमातींना अनुसूचित जमातींचा दर्जा तसंच तिर अनेक आश्वासनं या जाहीरनाम्यात दिली आहेत बिहारमधे झारखंड मुक्ती मोर्चा आणि शिवसेनेच्या निवडणूक चिन्हांवर निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे या दोन्ही पक्षांची निवडणूक चिन्ह संयुक्त जनता दलाच्या चिन्हाशी मिळतीजुळती आहेत या पार्श्वभूमीवर संयुक्त जनता दलानं निवडणुक आयोगाकडे तक्रार केली होता संयुक्त जनता दलाचं चिन्ह बाण आहे तर झारखंड मुक्ती मोर्चा आणि शिवसेना यांचं चिन्ह धनृष्यबाण आहे यामुळं मतदानाच्या वेळी अशिक्षित मतदारांचा गोंधळ उडू शकतो असं संयुक जनता दलाचे नेते राजीव रंजन यांनी सांगितलं याबाबत आमचं म्हणणं ऐकून न घेता निवडणूक आयोगानं एकतर्फी निकाल दिला अशा शब्दात झारखंड मुक्ती मोर्चाचे बिहारचे अध्यक्ष प्रणव कुमार यांनी नाराजी व्यक्त केली याविरुद्ध पाटणा उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं निवडणूक आयोगाला दोन दिवसांत तुरुंगात टाकण्याचं वक्तव्य केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे नेते एड प्रकाश आंबेडकर यांच्याविरुध्द महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस क्षे अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे आघाडीच्या काल झालेल्या एका प्रचारसभेत बोलतांना अँड आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलं होतं आंबेडकर यांच्याविरुद्ध दिग्रस पोलीस ठाण्यात यवतमाळच्या जिल्हाधिका यांनी तक्रार दाखल केली आणि गुन्हा नोंदवला आहे अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक आधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली स्थानिक निवडणूक अधिका यांकडून आंबेडकरांच्या भाषणाचा अहवाल मागवल्याचं त्यांनी सांगितलं आपल्या विधानाचा विपर्यास केला असं आंबेडकर याबाबत चौकशी केली असता सांगितलं डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला श्रून लोकसभा निवडणूक लढवत आहेत

केंद्र सरकारनं आधारबाबत नुकत्याच जारी केलेल्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली याचिकाकर्त्यानी आधी उच्च न्यायालयात जावं असं न्यायालयानं सांगितलं हा प्रश्न राष्ट्रीय महत्वाचा असून त्याचा परिणाम संपूर्ण भारतभर होणार असल्यानं त्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं निर्णय घ्यायला हवा असं याचिकाकर्त्यांचे वकील अभिषेक मनु सिघंवी यांनी सांगितलं मात्र न्यायालयानं याचिकाकर्त्याना याचिका मागं घेत उच्च न्यायालयात जाण्याची अनुमती दिली चारा घोटाळ्याशी संबंधित तीन प्रकरणांमधे राय्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या जामीनअर्जावर सीबीआयनं येत्या मंगळवारपर्यंत उत्तर द्यावं असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं

या तीन्ही प्रकरणांमधे लालूप्रसाद यादव दोषी ठरले असून ते सध्या रांची धिल्या बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात आहेत

त्याविरुद्ध यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे गेल्या पाच वर्षात रालोआ सरकारनं कार्यसंस्कृती आणि प्रशासकीय पध्दतीत सुधारणा केली असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं एका खासगी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते आता परिस्थिती बदलली आहे आणि देशातल्या युवावर्गामधे नवीन अपेक्षा निर्माण होत आहे असं ते म्हणाले आधीचं सरकार देशसेवेप्रति गंभीर नव्हतं संगळ काही नशिबावर सोडून दिलं होतं मात्र आता देशानं अथक परिश्रम करणारा प्रधानमंत्री बधितला असं मोदी यांनी सांगितलं आधीच्या यूपीएसरकारचं कोणतंही धोरण नव्हतं तसंच सगळीकडे भ्रष्टाचार पसरला होता असं ते म्हणाले देशहितासाठी आपण काही महत्त्वाचे आणि कठोर निर्णय घेतले असं त्यांनी सांगितलं जम्मू कश्मीरच्या बारामूल्ला जिल्ह्यातल्या तंगमर्ग भागातून सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकानं काल लष्कर ए तैयब्बाच्या एका स्थानिक दहशतवाद्याला अटक केली या परिसरात लष्कर पोलीस आणि सीआरपीएफची संयुक्त शोधमोहीम सुरु होती त्यावेळी एका संशयितेला अटक करण्यात आली त्याची ओळख पटली असून फिरदोसखान असं त्याचं नाव आहे त्याच्याकडून जिंवत ग्रेनेड जप्त करण्यात आला रशियाचे डीजीटल विकास आणि दूरसंचार उपमंत्री अलेक्सी वोलिन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं माहिती आणि प्रसारण सचीव अमित खरे यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली मीडीया सहकार्यासाठी भारत रशिया मंचाची वार्षीक बैठक आयोजित करण्याबाबत यावेळी सहमती झाली या बैठकांब्रारे मीडीया आणि मंनोरजन क्षेत्रात दोन देशांमधल्या परस्पर सहकार्याबाबतची प्रक्रिया ठरवण्यात येईल प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वैंपत्ती दूरदर्शनच्या महासंचालक सुप्रिया शाहू आकाशवाणीचे महासंचालक फैयाज शहरयार आणि तिर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते येमेन मधल्या नागरी युद्धातल्या अमेरिकेचा सहभाग संपवण्याबाबतच्या ठरावाच्या बाजूनं अमेरीकी प्रतिनिधी गृहानं मतदान केलं आहे

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत याची आज चीनच्या चेन लाँगशी लढत होणार आहे काल झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात श्रीकांतनं थायलंडच्या खेळाडूला दोन गेममध्ये सहज पराभूत केलं